संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची आज पूर्व लडाख प्रदेशातील फॉरवर्ड पोस्टला भेट शासकीय शाळेतील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शिक्षणासाठी निष्ठा अॅप आणि वेब पोर्टलव्दारे प्रशिक्षण देण्यात येणार मातामृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र यंदाही द्रसऱ्या क्रमांकावर

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज पूर्व लडाख प्रदेशातील फॉरवर्ड पोस्टला भेट दिली आज सकाळी लेह येथे विमानतळावर लडाखचे उपराज्यपाल आर के माथ्र आणि खासदार जामयांग तसेरिंग नामग्याल यांनी सिंग यांच स्वागत केल संरक्षण मंत्र्यांना आय ए एफ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली राजनाथ सिंह यांनी लेहमधील ठिकसे रामबीरप्र येथे भारतीय सैन्य आणि हवाई दल यांच्यातील समन्वयाचे प्रात्यक्षिक पाहिले यावेळी मंत्री संरक्षण प्रम्ख जनरल बिपिन रावत लष्करप्रम्ख एम

नारावणे नॉर्दन कमांडचे लेफ्टिनेंट वाय

जोशी आणि अग्निशामक दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री साडेआठ वाजता न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या समारोपीय अधिवेशनाच्या उच्च स्तरीय सेगमेंटमध्ये आभासी मुख्य भाषण करतील नॉर्वेचे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग आणि संय्क्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यावेळी उपस्थित असतील वार्षिक उच्च स्तरीय विभाग सरकारी खाजगी क्षेत्र नागरी संस्था आणि शैक्षणिक संस्थांकडून उच्चस्तरीय प्रतिनिधींचा एका बहआयामी गटाची स्थापना केली जाते

मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बहराष्ट्रीय सदस्यांना संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ असेल

दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राजक्मारी अमृतकौर बाह्य रूग्ण विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्याकडे भारत अग्रेसर होत आहे

दरम्यान याप्ढे सर्व नोंदणीकृत डॉक्टरांच्या शिफारसीवर कोरोना चाचणी करायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे आतापर्यंत केवळ एम डी डॉक्टरांचीच शिफारस कोरोना चाचणीसाठी लागत असे आता इतर डॉक्टरांची शिफारसही चालणार असल्यानं ग्रामीण भागातील लोकांसाठी ते सोयीचं ठरल आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी बकरी ईद नियमांचं पालन करत साधेपणानं साजरी करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं आज जारी केल्या

त्याला अनुसरून बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी असं या मार्गदर्शक स्चनांमध्ये नम्द केलं आहे सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पध्दतीनं अथवा दूरध्वनीवरुन जनावरं खरेदी करावी नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक क्र्बानी द्यावी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या लाग् करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देता येणार नाही असं या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शासकीय शाळेतील शालेय शिक्षणाच्या समग्र प्रगतीसाठी निष्ठा या एप आणि वेब पोर्टलव्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालययान देशात प्रढाकार घेतला असल्याची माहिती केंद्रीय मनृष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली

निष्ठा हा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गंत शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आहे

ही धोरणात्मक बाब असून कोर्ट यावर निर्णय घेऊ शकत नाही अस न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे याचिकाकर्त्यानं सरकारकडे मागणी करावी असं सर्वोच्च न्यायालयान सांगितले आहे मातामृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत राज्यानं यावेळीही दुसरा क्रमांक मिळवित सातत्य राखलं आहे सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हे च्या आज प्रकाशित झालेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे

संयुक्त राष्ट्र संघानं माता मृत्यू दर कमी करण्यासाठी नेमून दिलेल्या शाश्वत विकास ध्येयाची पूर्तता देशातल्या पाच राज्यांनी केली असून त्यात महाराष्ट्राचा समावेश असल्याचं या अहवालात नमूद केलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर सायबर गुन्हेगारांनी सामाजिक संपर्क माध्यमं ट्वीटर हॅक करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संपर्क माध्यमांनी त्यांचा उपयोग करणाऱ्यांची गोपनियता आणि माहितीच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना कराव्यात असं राज्य सायबर विभागानं सांगितलं आहे

उरलेल्या हप्त्याची रक्कम केंद्र आणि राज्य सरकारांकड्न अन्दान स्वरुपात दिली जाईल

सी सी प्रमाणपत्र धारकांना सरळ भर्ती प्रक्रियेमध्ये प्राधान्य द्यावं अशा सूचना केद्रीय गृह विभागानं सर्व राज्यांना केल्या आहेत त्याम्ळे जास्तीत जास्त विद्यार्थी छात्रसेनेत सामील होतील आणि पोलीस दलाला शिस्तप्रिय आणि तंद्रुस्त य्वक मिळतील असंही ग़ह विभागानं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे